यात भारत लंडन आणि स्पेनमधल्या जंगम आणि स्थावर मालमत्तांचा समावेश असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

दरम्यान संचालनालयानं केलेली ही कारवाई म्हणजे माध्यमांना आकर्षिक करण्यासाठी केल्याचं कार्ति चिदंबरम यांनी ड्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे तांत्रिक अडथळ्याचा पारंपारिक उत्पादन रोजगार आणि अर्थ व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचं नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज वार्षिक आंतरराष्ट्रीय जी ट्वेंटी परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते जी ड्वेंटी राष्ट्रांनी नवाचार आणि विकासाची सांगड घालून नवीन बदल घडवून आणायला पाहिजे असं ते म्हणाले शैक्षणिक व्यवस्थाही बदलणं गरजेचं असल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं

त्यानिमित्त राष्टपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे जयप्रकाश नारायण यांनी एक स्वातंत्र्यसेनानी आणि लोकशाहीचं प्रतिक म्हणून देशाला सदैव प्रेरित केल्याचं राष्टपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात जयप्रकाश नारायण यांचं उल्लेखनीय योगदान राहीलं असून त्यांनी गरीबांच्या कल्याणासाठी अनेक प्रयत्न केल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचीही आज जयंती नानाजी देशमुख यांनी ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम केल्याचं सांगून पंतप्रधानांनी त्यांना आंदरांजली अर्पण केली

तीन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याला आणखी चालना देण्यावर त्यांचा भर राहील सामरिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या मार्गांबाबत सीतारामन फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करतील परस्परहिताच्या प्रमुख विभागीय आणि जागतिक प्रश्नांवरही त्यांच्यात चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिछीत वार्ताहरांना ही माहिती दिली स्थलांतर प्रमाणपत्र वगळता इतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन ती विद्यार्थ्यांना परत द्यावी तसंच अन्य महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचं शुल्क परत द्यावं याबातच्या सूचना सर्व महाविद्यालयांना दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं

ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

अंतिम फेरीत त्यानं त्याच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा साडेसात गुण जास्त मिळवले युवा ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासातलं भारताचं हे तिसरं सुवर्णपदकं असून ही तिन्ही पदकं याच प्रकारात मिळाली आहेत टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीच्या कांस्य पदकासाठीच्या सामन्यात भारताच्या अर्चना कामत हीला पराभव पत्करावा लागला यात उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे

येत्या चोवीस तासात गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित महाराष्टात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे